याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात बस रेल्वे मेट्रो मोनो देखील सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले गरज नसेल तर प्रवाशांनी प्रवास करू नये असे आवाहन त्यांनी केले आवश्यकता पडल्यास सार्वजनिक वाहतूक तसेच सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ असे ते म्हणाले याशिवाय राज्यातल्या दुकानदारांनी दुकाने बंद ठेवण्याचं आवाहन त्यांनी केले मात्र जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी दुकाने सुरूच ठेवावी असेही त्यांनी स्पष्ट केलं

त्याला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता अशी माहिती माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे

यात डेक्कन एक्स्प्रेस प्रगती एक्स्प्रेस नंदीग्राम एक्सप्रेस गोदावरी एक्सप्रेस एलटीटी अजनी एक्सप्रेस मुंबई डीर दुरांतो एक्सप्रेस मुंबई जयपूर दुरांतो एक्सप्रेस मुंबई दिल्ली दुरांतो एक्स्प्रेस बांद्रा जामनगर हमसफर एक्स्प्रेस एलटीटी निजामाबाद एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करण्यासाठी माध्यमांनी बजावलेल्या भूमिकेचं स्वागत केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन कोरोना संबंधी जागृती निर्माण करण्याविषयीचे कार्यक्रम हाती घ्यायला सांगितलं असल्याचं संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज पत्रकारांना सांगितलं या कामात लोकांना माहिती देण्यासाठी प्रसारमाध्यमांची मदत घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला संसदीय गटाची बैठक झाल्यानंतर ते वार्तांहरांशी बोलत होते केंद्रसरकारनं कोरोना विषाणूशी सामना करण्यासाठी राज्यसरकारांच्या मदतीनं केलेल्या उपायांची यावेळी आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी माहिती दिली कोरोना विषाणुचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी नेपाळ भूतान बांगलादेश आणि म्यानमार यांच्या सीमेलगत असलेल्या राज्यांमधल्या तयारीचा केंद्रिय गृहसचिव अजय भल्ला यांनी आज आढावा घेतला भल्ला यांनी मुख्य सचिव अतिरिक्त सचिव आणि उत्तरप्रदेश उत्तराखंड बिहार पश्चिम बंगाल सिक्कीम आसाम अरूणाचल प्रदेश मिझोराम मणिपूर आदी राज्यांतल्या अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली यावेळी राज्यांच्या विविध प्रवेश मार्गाच्या ठिकाणांवर डॉक्टरांकडून प्रवाशांची नियमित तपासणी केली जात आहे डॉक्टरांना आवश्यक तपासणी किटसह चोविस तास तैनात ठेवण्याच्या सूचना भल्ला यांनी दिल्या

बलराम भार्गव यांनी आज नवी दिल्ली क्वें वार्ताहरांना सांगितलं

तसेच प्रयोगशाळांचा विस्तारही करण्यात येणार आहे

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आज प्रवेशद्वारांपाशी सॅनिटायझर्स उपलब्ध केलेच पाहिजेत असा आग्रही सल्ला दिला आहे तापाची लक्षणं असल्यास योग्य उपचार आणि विलगीकरण करावं थेट भेटी टाळून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज करावं आवश्यक नसल्यास प्रवास टाळावा सर्व व्यायामशाळा मनोरंजन केंद्र आणि पाळणाघरंही बंद ठेवावीत कार्यालयांना आंगतुकांच्या भेटीसाठी प्रवेश देऊ नये तसंच कार्यालयांच्या जागा आणि परिसर यांची वारंवार स्वच्छता करावी असा सल्लाही विभागातर्फे देण्यात आला आहे

मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारला ताबडतोब बहुमत सिद्ध करायला सांगावं या माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारककडून उद्या उत्तर मागितलं आहे चौहान आणि दहा भाजपा आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सकाळी साडे दहा पर्यंत उत्तर देण्यास न्यायालयानं सांगितलं आहे काल विधानसभा अध्यक्ष एन पी

दरम्यान मध्य प्रदेशच्या बंगळरु मधील आमदारांनी आम्ही आपणहून राजीनामे दिले आहेत असं वार्तांहरांना सांगितलं राज्यातले प्रश्न सोडविण्यात कमलनाथ सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप त्यांनी केला राजीनामे दिलेले बंडखोर आमदार बंगळूरु मधल्या एका खाजगी रिसॉर्टमध्ये आहेत

आय व्ही प्रतिबंधक औषधांचा संयुक्त वापर करण्याची शिफारस केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केली आहे

जगभरात कोरोना विषाणुच्या उद्रेकानंतर तो रोखण्यासाठी भारतानं केलेल्या प्रयत्नांची जागतिक आरोग्य संघटनेनं प्रशंसा केली आहे नवी दिल्लीत जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातले प्रतिनिधी हंक बकेदम यांनी सांगितलं की प्रधानमंत्री कार्यालयासह सर्वोच्च स्तरावरून भारत सरकारची प्रचंड वचनबद्धता दिसून येते प्रत्येक जण गतिशील झाला आहे आणि त्यांचे प्रयत्न प्रभावी ठरत आहेत भारतात अत्यंत चांगली संशोधन क्षमता आहे आणि कोरोना विषाणुच्या संदर्भात प्रत्येक घटकाबाबत संशोधनाचा भारत भाग राहिल असं बकेदम म्हणाले